आवाहन

दोन हजार दिव्यांगांना ई स्मार्ट कार्ड मिळणार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी

आणि स्ट्रँडजा स्म़ती म्ष्टिय्द्ध स्पर्धत आज भारताचे चार खेळाड्र स्वर्णपदकासाठी लढणार

दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या यवकांना पालकांनी घरी परत बोलवावं असं आवाहन लष्करातर्फे काश्मीरमधील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आज करण्यात आलं जे हातात शस्त्र घेतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही लष्करातर्फे देण्यात आला जम्मू काश्मीरमधल्या प्लवामा इथं गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शंभर तासात तो हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या कमांडरला काल ठार मारण्यात आलं लेफ्टनंट जनरल के

धिल्लन यांनी आज श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली

या हल्यामागे आलेल्यांचा तपास घेणं सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान प्लवामा हल्यात जखमी झालेल्या जवानाच्या प्रकृतीत स्धरणा होत आहे नव भारताच्या निर्मितीसाठी संपूर्ण बहमत आणि सशक्त सरकारची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं वाराणसी इथल्या रोहनिया भागातील औढे या गावात एका जाहीर सभेला संबोधित करताना ते आज बोलत होते बहमतामुळे या देशाच्या संपूर्ण विकासाला सरकार चालना देत असून भारताचं नव निर्माण उत्तर प्रदेशपासून सुरू होईल असंही ते प्रढं म्हणाले मोठ्या प्रमाणावर वीज रेल्वे आणि रस्ता बांधणी प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात सरकारनं गेल्या साडेचार वर्षात अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली असंही पंतप्रधान प्ढं म्हणाले

भारतातर्फे या परिषदेचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात आलं आहे या दोन दिवसीय परिषदेत भारत आशियाई उपप्रदेश सम्द्र किनाऱ्यांचं संरक्षण यासह सागरी व्यापारास चालना देणं इत्यादी अनेक म्द्यांवर चर्चा होणार आहे तसंच वाहतूक स्रक्षितता सागरी कायदे जहाजबांधणी धोकादायक वस्तूंची वाहतूक तेल गळती प्रदूषण आणि पर्यावरणाची सुरक्षितता इत्यादी प्रादेशिक सागरी स्रक्षिततेशी संबंधित अनेक म्द्दे या परिषदेत चर्चिले जाणार आहेत जहाजबांधणी मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह राष्ट्रीय सागरी संस्था अर्थात एन

तर्फे या उदघाटनीय सद्राचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेला जहाजबांधणी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय बंदोपाध्याय यांनी संबोधित केलं

डी एस ओ अर्थात संशोधन डिझाइन आणि मानक संघटनेच्या परीक्षणात काल नागपूर मेट्रो कोचेसने पहिल्यांदाच एलिव्हेटेड ट्रॅक वर प्रवास केला

डी एस ओ च्या परीक्षणासाठी वर्धा महामार्गावरील खापरी ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन पर्यंतचा साडेअकरा किलो मीटरचा प्रवास महा मेट्रोनं केला यापैकी नवीन विमानतळ मेट्रो स्टेशन ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोचा संपूर्ण ट्रॅक हा एलिव्हेटेड आहे

तसंच पावसाळाच्या दिवसात ओल्या ट्रॅकवर मेट्रोची ब्रेक सिस्टीम नियमित काम करेल याची खात्री करून घेण्यात आली

जिल्हाधिकारी नागप्र यांच्या मार्गदर्शनानुसार मिशन झिरो पेंडेसी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहिम उपक्रमाअंतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई स्मार्ट कार्ड मिळणार आहेत त्याअंतर्गत नागपूर महानगरपालिका समाज कल्याण विभाग अपंग कल्याण विभाग आणि जिल्हा अपंग प्नर्वसन केंद्र यांच्या वतीनं मनपा म्ख्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांगांना ई स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात आलं विविध सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगांजवळ अपंगत्वाचं वैदयकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे मिशन झिरो पंडेसी दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमाअंतर्गत नागप्र जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांग बांधवांना घरपोच प्रमाणपत्र देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात येणार आहे

आर सी टी सी द्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या ई स्मार्ट कार्डम्ळे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन तिकीट सवलतीच्या दरात मिळणार आहेत तिकीटासाठीही दिव्यांगांना रांगेत उभे रहावं लागणार नाही प्रवासादरम्यान ई स्मार्ट कार्ड सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतीमुळे अनेक दिव्यांगांना लाभ होणार आहे ई स्मार्ट कार्डमुळे दिव्यांगांना प्रवासासाठी विविध दस्तावेज बाळगण्याची गरज नसून एका ई स्मार्ट कार्डम्ळे रेल्वे प्रवासातील सर्व स्विधांचा लाभ त्यांना घेता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिव जयंतीनिमित्त शिवरायांना आदरांजली वाहिली आहे साहस आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांची युद्धकला प्रशासकीय कौशल्य आणि महिलांप्रती असणारा सन्मान अनुकरणीय आहे त्यांचं कार्य प्रत्येक भारतीयाला निरंतर प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपतीनी ट्विटरवरून म्हटलं आहे सत्य आणि न्यायासाठी लढलेले शिवाजी महाराज एक आदर्श शासक आणि सच्चे देशभक्त होते असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून आदरांजली वाहताना म्हटलं आहे राज्यभर शिवजयंतीचा उत्साह असून शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार शिवाजीराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या प्तळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी इतर मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान आदिवासी बहल नक्षलग्रस्त भागातील लोकांना देखील छत्रपती शिवरायांबद्दल माहिती मिळावी यासाठी गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्यातील कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण सांस्थेच्य वतीनं शिव जयंतीचं औचित्य साधून किल्ले प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा गोंदिया जिल्याचे पालक मंत्री राजक्मार बडोले यांनी देखील किल्यांचे दर्शन घेत आनंद व्यक्त केला

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती विभागीय आय्क्त कार्यालय विभागीय माहिती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नागप्रात शासकीय कार्यालासोबत खाजगी संस्था इत्यादी ठिकाणी शिवाजी जयंती साजरी करण्यात आली नागप्र आकाशवाणीत देखील शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पश्संवर्धन विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय कृषी आणि पश्संवर्धन मेळाव्याचं आयोजन भद्रावती इथं उद्या चंद्रपूर नागपूर मार्गावरील शहीद बाबा अली यांच्या शेतातील मैदानावर करण्यात आलं आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर राज्याचे अर्थ नियोजन आणि वनमंत्री तथा पालकमंत्री स्धीर म्नगंटीवार यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन होणार होणार आहे

या मध्ये कृषी प्रदर्शनी पश् प्रदर्शन शेतकरी आणि बचतगटाच्या वस्तू विक्रीचे स्टॉल शेतकरी प्रशिक्षण सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र धान्य महोत्सव यासह लोककल्याणकारी सरकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी पत्रकार परिषदेत केलं बल्गेरियात सोफिया इथं सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मृष्टियूद्व स्पर्धेत आज प्रुष गटात भारताचा अमित पंघाल तसंच महिला गटात निखात झरीन मंजू राणी आणि मीना क्मारी देवी यांच्या सुवर्णपदकासाठी लढती होतील अंतिम सामन्यात अमितची गाठ कझाकस्तानच्या तोमिर्तास झुस्स्पोव्हशी पडणार आहे निखातचा सामना फिलिपाईन्सच्या मँगो आयरिशशी राणीचा म्काबला फिलिपिन्सच्या जॅब्को जोसेशी तर देवीची लढत फिलिपाईन्सच्याच विलेगास आयराशी होणार आहे विदर्भ आणि महराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्याम्ळं उद्या आणि परवा काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे जालना परभणी हिंगोली औरंगाबाद यवतमाळ वर्धा आणि नागप्र जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची तसंच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीन्सार नियोजन करून शेतमाल स्रक्षित ठिकाणी साठवावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे